अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची बैठक

भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी मंचाच्या तिसऱ्या नेतृत्व परिषदेत काल मोदी यांचं बीजभाषण झालं त्यामध्ये त्यांनी हे प्रतिपादन केलं आत्मनिर्भर भारत संकल्पना ही भारताचं द्य्यम बाजारपेठेतून जागतिक मूल्य साखळीच्या केंद्रस्थानी असलेल्या सक्रीय उत्पादन केंद्रात रुपांतर करण्याची प्रक्रिया असल्याचं मोदी म्हणाले जागतिक कल्याण हेचं आपलं उद्दिष्ट असल्याचं भारतानं वेळोवेळी दाखवून दिलं आहे

जागतिक प्रवठा साखळीचा विकास आर्थिक मूल्याच्या नव्हे तर विश्वासाच्या आधारावर करायला हवा हे जागतिक स्तरावर घटक ठरलेल्या महामारीच्या संकटानं दाखवून दिलं असही मोदी म्हणाले

भारत चीन सीमेवर निर्माण झालेला तणाव द्र करून तिथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी चीननं जलद गतीनं आणि गांभीर्यानं कार्यवाही करावी असं भारतानं चीनला ठणकावून सांगितलं आहे सीमेलगतच्या भागातून चीननं आपलं सैन्य पूर्णपणे मागं घ्यावं असंही भारतातर्फे सांगण्यात आलं असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल पत्रकारांना यासंदर्भात माहिती देताना सांगितलं

गेल्या चार महिन्यात सीमेवर निर्माण झालेली परिस्थिती हा चीननं केलेली कृत्यांचा थेट दिसुन येणारा परिणाम असून त्याद्वारे चीननं द्विपक्षीय करार आणि शिष्टाचारांचा भंग केला असल्यान शांतता धोक्यात आली आहे असंही ते म्हणाले

एका दिवसांत रुग्ण बरे होण्याची ही विक्रमी संख्या आहे

राजेश टोपे इशारा दरम्यान राज्यात काही उत्पादक मास्क आणि सॅनिटायझरची चढ्या दरानं विक्री करत असून त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिला

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत राज्यमंत्री प्राजक्त तनप्रे यावेळी उपस्थित होते

परीक्षेसंदर्भात स्थापन केलेल्या समितीचा अहवाल सादर करून परीक्षा पद्धती निवडावी अशी सूचना कोश्यारी यांनी यावेळी दिली कर्ज रोखे राज्य शासनानं चार वर्ष मूदतीच्या एकंदर एक हजार कोटी रुपयांच्या रोखे विक्रीचा निर्णय घेतला आहे या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग राज्य सरकारच्या विकास कार्यक्रमा संबंधीच्या खर्चासाठी अर्थप्रवठा करण्यासाठी करण्यात येईल

ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज प्णे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागानं तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे त्याबद्दलचा हा वृत्तांत

त्यापाठोपाठ जयपूर आणि सुरतचा क्रमांक लागला आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी पूण्याहन विनायक सोमणी रेल्वे राज्य शासनाच्या परवानगीनंतरच पूणे मूंबई रेल्वेसेवा स्रु करण्यात येईल असं रेल्वेच्या प्रणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी काल ऑनलाईन पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं

पूणे मिरज मार्गावर रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण आणि विद्युतीकरण सुरू असून हे काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल

पूर्णे विभागातून खासगी रेल्वे संदर्भात कोणतीही सूचना आली नसल्याचंही शर्मा यांनी सांगितलं

गडचिरोली जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीसंदर्भात काल आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते

बैठकीनंतर वडेट्टीवार यांनी गडचिरोली तालुक्यातील वसा आरमोरी तालुक्यातील चुरमुरा डोंगरसावंगी कोंढाळा या भागाला भेट देऊन पहाणी केली चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी आणि सावली भागाची सतत तीन दिवस बोट आणि हेलिकॉप्टरद्वारे पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला फडणवीस पूरपहाणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही काल गडचिरोली चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पूर्व विदर्भात महापुराची स्थिती उद्भवल्याची टीका फडणवीस यांनी यावेळी केली महापुरामुळे शेकडो नागरिकांचे संसार उघड्यावर पडले असून पीक हातात येईल की नाही याची शाश्वती नाही त्यामुळे त्यांचं वीजबिल माफ करावं अशी मागणी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात बोलताना केली

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा प्रारंभ झाला जैविक अभियांत्रिकीचे घटक असलेल्या बायोरेमेडिएशन आणि फायटो रेमेडीएशन यांचा वापर करून मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारणे आणि जैव अभियांत्रिकी तंत्रज्ञानाद्वारे द्रषित नदी स्वच्छ करून पूर्ववत करणे हे प्रकल्पाचे उद्घिष्ट आहे

इट्रो माथेरानची सारी अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे पर्यटक आले तरच घोडेवाले हातगाडी ओढणारे गाईड यांच्या घरच्या चुली पेटतात हॉटेल छोटे मोठे व्यावसायिक यांचे संसारही पर्यटनावरच अवलंबून आहेत

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ही खबरदारी घेतली गेली असली तरी यामुळे माथेरानची सारी अर्थ व्यवस्थाच कोलमडून पडली होती अनेक गोर गरिबांवर उपासमारीची वेळ आली होती मात्र सरकारने मिशन बिगिन अगेन सुरू केल्यानंतर माथेरान खूले करण्यात आले आहे

गुरूवारी ही संख्या पन्नासवर गेली माथेरानकरांनी मोठ्या उत्साहानं पर्यटकांचं स्वागत केलं

मनरेगाच्या माध्यमातून गावाचा विकास कसा साधायचा यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरले

खेळाडू लात्र जिल्ह्यातल्या वैष्णवी जाधव या राष्ट्रीय खेळाड्रच पालकत्व स्वीकारून दयानंद कला महाविद्यालयानं या विद्यार्थीनीला दत्तक घेतलं आहे वैष्णवीला कला महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला आहे

बीड राज्य शासनाच्या वक्षलागवडीच्या आवाहनाला प्रतिसाद देत बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई पंचायत समितीच्या परिसरात गटविकास अधिकारी डॉ

वर्धा वर्धा जिल्ह्यात गोवंशांना लम्पीया विषाणूजन्य त्वचा रोगाचा संसर्ग होत आहे

मात्र काही जनावरांचा या आजारामुळे मृत्यू झाल्यानं पश्पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या जनावरांना प्रतिबंधात्मक लस द्यावी असं आवाहन पश्संवर्धन विभागानं केलं आहे

सोने तस्करी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर त्रेचाळीस कोटी रुपयांच्या सोने तस्करी संदर्भात सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील विविध ठिकाणी काल सीमाशुल्क विभाग आणि केंद्रीय जीएसटी पथकाने छापे टाकून महत्त्वाची कागदपत्र जप्त केली

हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातले आहेत असं तपासात निष्पन्न झालं त्यानंतर गेले दोन दिवस या भागात एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले निधन प्ण्याचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांचं काल पुण्यात निधन झालं

त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर प्रण्यातल्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल होत तिथेच उपचारादरम्यान त्यांचा मुत्यू झाला

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तृम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार